राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त आनंद रायते यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू करण्यापूर्वीच यावर्षीच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती त्यामुळे यावर्षी हे आरक्षण लागू न करता ते पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करावं या नागप्र खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला

न्यायालयातील याचिकांमुळे प्रवेश प्रक्रियेत बदल होण्याची शक्यता आहे

सक्तवसुली संचालनालयानं चंदा कोचर दिपक कोचर व्हिडिओकॉन समूहाचे वेणू गोपल धूत आणि तिरांवर भ्रष्टाचार विरोधी कायद्या अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे

यासंदर्भात चंदा आणि दिपक कोचर यांची आतापर्यंत सीबीआय सक्तवसुली संचालनालय आणि गंभीर घोटाळे तपास कार्यालयानं चौकशी केली आहे मुंबईच्या विश्व संवाद केंद्रा तर्फे नारद जयंतीच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारासाठी यंदा सात व्यक्तींची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये प्रसाद केरकर पंकज भोसले निमेश वहाळकर या पत्रका रांचा समावेश आहे महिला पत्रकार पुरस्कारासाठी निखिला म्हात्रे यांची तर जिक्ट्रॉनिक आणि ब्रॉडकास्टिंग मीडिया या श्रेणीतील पुरस्कारासाठी अमित जोशी यांची निवड करण्यात आली आहे सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकाराचा पुरस्कार सचिन हरळकर यांना त्याचप्रमाणे सोशल मीडिया आणि ब्लॉगिंग विभागातील पुरस्कार सोमेश कोलगे यांना जाहीर झाला आहे सन्मानचिन्ह मानधन शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे अहमदनगर जिल्ह्यात शासनानं आणि जिल्हा प्रशासनानं हाती घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी घेतला विविध गावं आणि वाङ्या वस्त्यांवर टँकर्सद्वारे होणारा पिण्याचा पाण्याचा पुरवठा नियमित व्हावा ठरवून दिलेल्या खेपा होतील याकडे यंत्रणांनी लक्ष द्यावं असे निर्देश त्यांनी दिले टंचाई उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी येणाऱ्या अडचणी गावांची मागणी विशेषता चारा छावणी पाणी टॅंकर्स नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती बुडकी खोदणं विहिरी खोल करणं आणि गाळ काढणं खाजगी विहीर अधिग्रहण प्रगतीपथावरच्या नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करणं नळ योजना आणि विंधन विहिरींची दुरुस्ती नवीन विंधन विहिरी घेणं आणि तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणं मागेल त्याला काम वियादी उपाययोजनांचा आढावा प्रा शिंदे यांनी घेतला

गेल्या वर्षभरापासून या सिंचन विहीरींसाठी शासकीय स्तरावर निधीही मंजूर आहे मात्र या उपसा सिंचन योजना कार्यन्वित होत नसल्यानं हे साठवलेलं लाखो लीटर पाणी ऐन उन्हाळ्यात गुजरातला सोडून द्यावं लागत असल्यानं मोठी नाराजी निर्माण झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्याचबरोबर रक्तदान शिबिर आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत

या केंद्राच्या प्रमुख तनुजा कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राची यशस्वी वाटचाल सुरू आहे

नाशिक जिल्ह्यात मालेगाव श्व काल मध्यरात्रीच्या सुमाराला नवीन बस स्थानकात एका बसला अचानक आग लागली क्षणार्धात आगीने रोद्ररूप धारण केले

नागरीकांनी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात चांदई ठोंबरे श्व काल शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला

राज्यात तिस्त्र कमाल तापमान सरासरीतिकच होतं येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तिरत्र हवामान कोरडं राहील